शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या म्लाखतीमधे त्यांनी हे स्पष्ट केलं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 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामधे राज्यातील टाळेबंदीवरून मतभेद असल्याच्या वृताचं त्यांनी यावेळी खंडन केलं

ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी ही माहिती दिली आहे राज्यातल्या निवृत्ती वेतन लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृतीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ दिला जातो

तथापी ही योजना फक्त राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी लाग असुन ती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत लाग नव्हती

पुणेकरांनी टाळेबंदी गांभिर्यानं न घेतल्यामुळे कोरोनानं डोकं वर काढलं आहे

कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन व्यापक सर्वेक्षण आणि कोरोना चाचण्या वाढवण्यासोबतच कोरोनाची साखळी तोडणं हे आपल्याप्ढचं प्रमुख आव्हान आहे त्यामुळे सर्वानी सजग राहन कामं करावीत असे निर्देश अजित पवार यांनी काल संबंधितांना दिले विभागीय आय्क्त कार्यालयात काल कोरोना विषाणू प्रादर्भाव निर्म्लन आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्यामुळे हा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं या काळात दूध औषधविक्री अशा अत्यावश्क सेवा स्रू असतील तसच औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्याही नियमित सुरू राहणार आहेत राज्यात कोरोनाचा प्रदर्भाव रोखण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे

शहरातल्या सर्व बाजारपेठा खाजगी पेट्रोल पंप भाजी मार्केट आणि किराणा दकानं या काळात बंद ठेवली जाणार असून फक्त औषधांची दकानं खुली राहतील औद्योगिक परिसरातल्या जीवनावश्यक आणि औषध निर्मिती कंपन्यांना अटींसह उत्पादन सुरु ठेवण्याची म्भा दिली आहे अमरावतीत दर आठवड्याच्या शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी जारी केला आहे या काळात शासकीय हमी भावाप्रमाणे कृषिउत्पन्न बाजार समितीत होणारी खरेदी सुरू राहील

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातल्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वतोपरी प्रयत्न स्रू आहेत असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे उपसमितीनं काल संध्याकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी खासदार छत्रपती संभाजे राजे आमदार विनायक मेटे यांच्यासह समाजातल्या अनेक अभ्यासक आणि जाणकारांनी आपली भूमिका मांडली याप्रसंगी समितीचे सदस्य एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील विजय वडेट्टीवार आणि शासनाचे संबंधित अधिकारी आणि वकील उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत मात्र विधीमंडळानं सर्व सहमतीनं पारित केलेलं मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी असल्याचं चव्हाण यांनी या बैठकीत सांगितलं या मूद्यावर असलेली एकजूट पाहता मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही निश्चितपणे कायम राहिल असा ठाम विश्वास बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीत व्यक्त केला गेल्या सरकारच्या काळात नियुक्त केलेल्या आणि अधिकाराविना काम करू न शकलेल्या महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना अधिकार बहाल केले जातील अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे यामुळे महावितरणचं प्रादेशिक कार्यालय असलेल्या सहव्यवस्थापकीय संचालक कार्यालयांचं बळकटीकरण होऊन महावितरणच्या कामाला गती येईल आणि राज्यातल्या वीज ग्राहकांना त्याचा फायदा होईल असही ते म्हणाले

यात कल्याण आणि औरंगाबाद इथं सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची तर प्णे आणि नागपूर इथं प्रादेशिक संचालक म्हणून बिगर आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्ज माफीला पात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून कोणत्याही स्वरूपात व्याजाची रक्कम वसूल करू नये तसंच या शेतकऱ्यांना पिक कर्ज दयावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठानं दिले आहेत व्याजाची रक्कम वसूल करु नये असे शासनाचे निर्देश असतानाही औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जाचे व्याज घेतल्या शिवाय पिक कर्ज वाटप करत नव्हतं म्हणून त्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती टाळेबंदी उठवली जात असताना देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हं दिसत असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे ते आज म्बईत एसबीआयनं आयोजित केलेल्या एका उपक्रमामधे बोलत होते देशातल्या बँका आणि अर्थव्यवस्था सदयस्थितीचं आव्हान पेलण्याची क्षमता बाळगून असल्याचं त्यांनी नमूद केलं रिझर्व बँकेनं टाळेबंदीच्या या काळामधे बँका थेट प्रभावित होऊ नयेत यासाठी योजलेल्या उपायांचा उपयोग झाल्याचं दास यावेळी म्हणाले देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे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

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी निश्चित केलेली आपली धोरणं उपाययोजना आणि विविध देशांकडुन याबाबत मिळणारा प्रतिसाद यांचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली आहे या अभूतपूर्व महामारीनं सगळ्यांनाच दणका दिला असून तिचं व्यापक मूल्यांकन होणं गरजेचं आहे असं संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानोम घेब्रायसीस यांनी ही समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करताना सांगितलं जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातलं बाहलं आहे अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर टीका केल्यानंतर आणि संघटनेचं सदस्यपदच सोडल्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेनं हे पाऊल उचललं आहे न्यूझीलंडच्या माजी प्रधानमंत्री हेलेन क्लर्क आणि लायबेरियाचे माजी अध्यक्ष एलेन जॉनसन सर्लीफ या समितीचे प्रमुख असतील आणि ते इतर सदस्यांची निवड करतील विविध देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक बैठकीत ही समिती आपला मध्यावधि अहवाल तर प्ढच्या वर्षी मे मध्ये अंतिम अहवाल सादर करेल

वर्धा जिल्ह्यात काल चार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

रेमेडिसिविर आणि तोसिलि झ्माब ही कोरोनावरच्या उपचारांसाठी अत्यावश्यक असलेली औषधं राज्यभरातल्या गरजूंना उपलब्ध व्हावीत यासाठी सरकार ही औषधं मोठ्या प्रमाणावर विकत घेणार आहे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे तसच गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी ही माहिती दिली आहे या औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याम्ळे देशम्ख आणि राजेंद्र शिंगणे यांच्यात काल बैठक झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

उस्मानाबाद शहर आणि परिसरात तसंच जिल्ह्यात काहीभागात काल जोरदार पाऊस झाला कळंब आणि वाशी तालुका परिसरात झालेल्या पावसामुळे मांजरा नदीच्या पात्रातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली